लघ् मध्यम उदयोगासाठी नव्या औदयोगिक धोरणात र्विशेष सवलती

राज्यांच्या स्टाटअप रँकांगमध्ये महाराष्ट्र राज्य उदयोन्मुख राज्य ठरलं आहे

ऑरज ांसटो स्ट्रीटच्याप्रस्ताावत जागेवर आता आकषक मेट्रां मॉल तयार करण्यात येणार

विदर्भात थंडीची लाट कायम लघू आाण मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासन कटोबद्ध असून नवीन औद्दर्योगिक धोरणात या उदयोगांना र्विशेष सवलती र्विदल्या जातील असं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबई इथं र्ददले महाराष्ट्र इंडस्ट्रिअल अँड इकॉनॉर्मिक डेव्हलपमट अर्सोर्सिएशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या लघू आर्ाण मध्यम उद्योग संघटनेच्या संचालकांच्या र्पारषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते

देसाई म्हणाले देशांच्या अथकारणात लघ् आर्ण मध्यम उद्योगांचा मोलाचा वाटा आहे सध्या एक कोटोहून अधिक छोट्या आण मध्यम स्वरुपाच्या उद्योगांची र्अाधकृत नांदणी असून ज्यांनी अद्याप नांदणी केलां नाहां त्यांनी उदयोग आधारदवारे आपल्या उदयोगांची नांदणी करावी

मध्यम उदयोगांपूढे अनेक समस्या असून त्यावर माग काढण्यासाठां प्रयत्न सुरू असून राज्य शासनानं लघू मध्यम क्षेत्रातील उदयोगांसाठां अनेक सवलती देण्याचा र्मनणय घेतला आहे त्यांचा समावेश नवीन औद्योोगक धोरणात करण्यात येईल याशिवाय एसएमईसाठी शासनानं पाचशे कोर्टाचे व्हचर कॅर्मपटल राखीव ठेवले असून यादवारे कोणीहां उदयोग सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो

कामकाज पर्माहल्या वेळी स्थागत करून पुन्हा सुरु केल्यावर देखील काँग्रेस पक्षातफ राफेल लढाऊ विमान खरेदां प्रकरणी घोषणाबाजी करण्यात आलां अण्णाद्रम्क पक्षानं कावेरांनदांवर प्रस्तार्वावत धरणाचा मुद्दा उचलून धरला

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी राफेल लढाऊ विमान प्रकरणी तर अण्णा द्रम्क आर्ाण डीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरां प्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी करत फलक झळकावलं

रस्ता स्रक्षार्वषयक राज्यस्तरांय कामकाज हाताळण्यासाठीं राज्यस्तरांय शीष संस्थेची स्थापना करण्यासह या संस्थेसाठां सहर्पारवहन आय्क्त हे पद र्निमाण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकोंत मान्यता देण्यात आलों

कद्रीय वर्गाणज्य आर्ाण उदयोग मंत्रालयाच्या औदर्योगिक धोरण आर्ाण प्रोत्साहन ववभागाच्यावतीनं नवी र्दिल्लो इथल्या प्रवासी भारतीय भवनात आयोजित कायंक्रमात या र्वभागाचे र्साचव रमेश र्आभषेक यांनी राज्यांचा स्टाटअप क्रमवारी अहवाल जाहीर केला

महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलाँ राज्याच्या कौशल्य विभागांतगत कायरत महाराष्ट्र राज्य नवउपक्रम संस्थेचे सह मुख्यकायकारी अधिकारी भिथून जॉन आर्माण भवपणन व्यवस्थापक देवद्र नागले यांनी हा प्रस्कार स्वीकारला महाराष्ट्र शासनाच्यावतीनं राज्यात स्टाटअप धोरणाच्या अंमलबजावणीसाठो महाराष्ट्र राज्य नवउपक्रम या नोडल संस्थेची र्नामती करण्यात आलां आहे

महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या जय प्रकाश मेट्रो स्टेशन समोर हा मेट्रो मॉल तयार होणार आहे यासाठो महा मेट्रो नागपूर आर्गण नागपूर महानगर पर्ाालका यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला र्मिव्हिल लाईन स्थित मेट्रो हाऊस मध्ये झालेल्या महा मेट्रो आर्गण मनपा यांच्या संयुक्त बैठकांत महा मेट्रोचे व्यवस्थापकांय संचालक डॉ ब्रिजेश दोक्षित आर्माण महानगर पार्लकेचे आयुक्त आभजीत बांगर यांनी करारावर स्वाक्षरां केलां ग्णवत्ता आर्ाण कामाचा अवाका बघता महा मेट्रां नागपूरला शहरातील महत्वाच्या प्रकल्पांचे काम हस्तांर्तारत करण्यात आले आहे

मागील तीन दिवसांपासून उपराजधानीत थंडीचा कडाका वाढला आहे पारा आठ पूर्णांक तीन दशांश अंशापर्यंत घसरला आणि हिवाळ्यातील यंदाचा हा सर्वात थंड दिवस राहिला विदर्भात इतर ठिकाणी शीतलहर असून जवळपास सर्वच ठिकाणी तापमानात घट दिसून आली यवतमाळ आठ पूर्णांक चार गोंदिया दहा पूर्णांक दोन चंद्रपूर दहा पूर्णांक सहा ब्रम्हपूरी दहा बुलढाणा अकरा पूर्णांक चार अमरावती अकरा पूर्णांक आठ अकोला आणि वर्धा इथं अकरा अंश तर वाशिम आणि गडचिरोली इथं बारा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली नागपूरमध्ये डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते

दोन दिवसांअगोदर पावसामुळं बोचरी थंडी वाजायला लागली मात्र ढग हटल्यानंतर तापमानात आणखी घट दिसून येत आहे विदर्भात सर्वच जिल्ह्यात किमान तापमान सरासरीहून खाली घसरलं आहे पुढील काही दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे पुढील दोन दिवस वातावरण कोरडेच राहील काही प्रमाणात वातावरण ढगाळ राहू शकते आणि सकाळी तसंच रात्री धुकंदेखील राहील असं सांगण्यात आलं आहे